जवळपास एक हजार आठ लोकांनी या परीक्षणासाठी अर्ज केल्याचं त्यांनी सांगितलं भारत बायोटेकनं तयार केलेल्या या स्वदेशी लसीचं एम्समध्ये केल्या जाणाऱ्या परीक्षणात पहिल्या टप्प्यात शंभर निरोगी व्यक्तींवर परीक्षण केलं जाईल परीक्षण करून घेण्यासाठी पुढे आलेल्या स्वयंसेवकांची सुरक्षेसाठी एम्सच्या नीति समितीनं कठोर मानदंड तयार केले असल्याचं डॉक्टर राय यांनी आकाशवाणीला माहिती देतांना सांगितलं प्रारंभीचा टप्पा पूर्ण झाल्यावर एक महिन्यानंतर मानवीय चाचण्या सुरू केल्या जातील असं ते म्हणाले स्वयंसेवकांना लसीचा पहिला डोस गुरूवारी दिला जाण्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली

यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली

या तीनही नेत्यांच्या साक्षी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून नोदवल्या जाणार आहेत

येत्या पाच ऑगस्टला राम मंदीरच्या भूमिपूजन सोहळ्यात शिवसेना पक्षप्रम्ख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार का या प्रश्नाच्या उत्तरात राऊत बोलत होते ठाकरे यापूर्वीही अयोध्येला अनेक वेळा गेले आहेत या दौऱ्यांमध्ये राजकारण कधीही नव्हतं अयोध्या आणि शिवसेनेतले बंध राजकारणापलिकडचे अतूट बंध असल्याचं राऊत यांनी म्हटल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटल आहे

जिल्ह्यातले सात जण अन्य जिल्ह्यात उपचार घेत आहेत

त्यामुळे ग्राहकांनी बाजार तसंच बँक आणि क्रषीसेवा केंद्रांसमोर गर्दी केल्यानं सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांचं पालन केलं गेलं नाही त्यामुळे नियमभंग करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली

तर काल नऊ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यास आलं

या तरुणाचा मृत्यूनंतरचा अहवाल काल कोरोना विषाणू बाधित असा आला

याबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी जी

भाजीपाला खरेदीसाठी असेल किराणा खरेदी असेल द्चाकी वापर करता येणार नाही

दरम्यान राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे स्वतः शेख यांनी सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे काल याबाबत माहिती दिली

त्यांनी काल केलेल्या अँटीजन चाचणीत हे निदान झालं दोन दिवसांपूर्वी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आरोग्य विषयक आढावा बैठकीत ते उपस्थित होते त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी स्व विलगीकरणात गेले आहेत तर काहींनी कोरोना विषाणू चाचणी करून घेतली आहे

विपीन इटनकर यांनी दिले आहेत

जिल्ह्यातल्या खाजगी रुग्णालयांत उपलब्ध असलेले अतिदक्षता विभाग ही जिल्ह्यातील आरोग्यविषयक सोई सुविधांच्या दृष्टीनं मोठी उपलब्धी असून ती सुविधा ज्यांना खरच आवश्यकता आहे अशा गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना उपलब्ध व्हावी असंही यात म्हटलं आहे

आणखी पाच हजार अँटीजेन चाचणी संच उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं यासंदर्भात स्वतःहून जनहित याचिका दाखल करुन घेतली होती न्यायालयाच्या या निर्णयाला काही कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असून न्यायालयानं याचिकाकत्यांचं अपिल सुनावणीसाठी दाखल करुन घेत नंतरची सुनावणी होईपर्यंत उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती दिली आहे

या कार्यक्रमासाठी श्रोत्यांनी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणादायी सामूहिक प्रयत्नांचे अनुभव पाठवावेत असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे

औरंगाबाद उस्मानाबाद परभणी बीड सांगली नाशिक इथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं शासनानं एक ऑगस्टपूर्वी दूध दरवाढीचा निर्णय न घेतल्यास भाजप रयत क्रांती संघटना शिवसंग्राम राष्ट्रवादी समाज पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षांनी एकत्रितरित्या राज्यव्यापी दूध आंदोलनाचा इशारा दिला आहे

सुभाष कदम बीड इथं शिवसंग्राम संघटनेचे प्रभाकर कोलंगडे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आलं नाशिक जिल्हा आणि शहर भाजपच्या वतीनंही काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आलं अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर इथं भाजप आणि मित्र पक्षाच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं सांगली जिल्ह्यात बंगळ्रु महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं दुध दरवाढीसाठी आंदोलन सुरु असून आज पहाटे आंदोलकांनी गोकुळ दूध संघाचा टँकर उडवून रस्त्यावर ओतून दिला दरम्यान द्ध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी आज द्ग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला महानंदचे अध्यक्ष दृग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव आयुक्त विविध शेतकरी संघटनेचे प्रमुख तसंच राज्यातल्या विविध द्ध संघांचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक उपस्थित राहणार आहेत

या पावसामुळे शेतातील सकल भागात पाणी साचलं काल लोहा तालुक्यातही मुसळधार पाउस झाला यामुळं हाडोळी इथल्या नदीला पूर आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या अपघातात सुदैवानं एकही प्रवासी गंभीर जखमी झाला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

यामागणीसह विजेच्या ताराला चिकटून मृत्यू झालेल्या दोन शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रूपयांची मदत द्यावी या मागण्यांचे निवेदन यावेळी अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आलं

उस्मानाबाद शहरात भाजी विकतांना नाका तोंडाला मास्क न लावलेल्या एका विक्रेत्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे

नगर पंचायतीच्या स्वच्छता विभागातलं बील काढण्यासाठी भोसले याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती

बीड शहरात रात्रभर पावसाची संततधार सुरु होती जिल्ह्यात अनेक भागात रिमझिम पाऊस झाला अंबाजोगाई शहर आणि परिसरातही आज पहाटेपर्यंत पाऊस सुरु होता

खरीप पीक विमा बाबतच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत काल ते बोलत होते शेतकऱ्यांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा भरण्यासाठी एकाच वेळी गर्दी करु नये तसंच त्या दृष्टीनं संबंधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या

यजमान ऑस्ट्रेलियानं या स्पर्धेचं आयोजन करण्याबाबत असमर्थतता दर्शवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे

संत्र्याच्या बहराला त्याचा फटका बसून उत्पादनात घट होण्याची भिती शतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे